बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची अनेक दुर्मीळ चित्र आणि त्यांनी भाग घेतलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळींतील प्रासंगिक छायाचित्र आणि त्या संदर्भातील सविस्तर माहिती देखील बघता येणार आहे देश म्हणून आपण काय केलं आणि पुढे काय करायला हवंय या दृष्टीने प्रेरणा घेण्यासाठी हे प्रदर्शन असून या प्रदर्शनातून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी प्रेरणा घ्यावी असं मतं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगद्रम यांनी याप्रसंगी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं

प्णे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे कोरोनाचा उद्रेक लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यावर भर दिला जात आहे

मागील वर्षभरात ज्या पध्दतीने कोरोना रुग्ण हाताळले गेले त्यांना कसे उपचार देण्यात आले ऐन वेळची परिस्थिती कशा पध्दतीने हाताळण्यात आली कोणत्या टप्प्यावर कोणते निर्णय घ्यावेत असे प्रशिक्षणाचे स्वरूप आहे

महापालिकेच्या डॉ नायड्र सांसर्गिक रुग्णालयात बसवलेल्या लिक्विड ऑक्सिजन टॅंकमुळे आता महापालिकेच्या अन्य रुग्णालयांनाही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे

न्कतेच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलं

घोळवे यांनी गेल्या आठवड्यात महापौर उषा ढोरे यांच्या कडे आपला राजीनामा दिला आगामी पालिका निवडणुका वर्षाअखेरीस असुन दरम्यानच्या कालावधीसाठी हे पद भरावे लागणार आहे पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार असून अभिनेते शंतनू मोघे अभिनेत्री प्रिया मराठे तसेच महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंज्श्री खर्डेकर यावेळी प्राम्ख्यानं उपस्थित राहतील

ब्राझिलच्या लौरा पिगोस्सी युक्रेनच्या मारियाना झकारल्यूक यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला हवामान शहर आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं